लातूरचं इंद्रप्रस्थ जलभ्मी अभियान राज्यभर राबवणार मुख्यमंत्र्यांची घोषणा रत्नागिरीजवळ आरे वारेच्या समुद्रात पाच पर्यटकांचा बुडून मृत्यू

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करता यावी यादृष्टीनं महाराष्ट्राच्यावतीनं राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताची बाजू आपण मंत्रिगटासमोर मांडली असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं या बैठकीत वस्तू आणि सेवाकरातर्गत साखरेवरील उपकर आकारणीशिवाय असलेल्या इतर पर्यायावर चर्चा झाली असं ते म्हणाले आसामचे वित्तमंत्री हेमंथा बिस्व सर्मा यांच्या अध्यक्षतेखाली या मंत्रीगटाची बैठक सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती फिनटेक राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे मुंबईत फिनटेक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी या महोत्सवाचं उद्घाटन झालं या उपक्रमाम्ळे राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठा सकारात्मक बदल होऊन ग्राम पातळीपर्यंत विकासाला चालना मिळेल असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं पुढच्या तीन वर्षांत राज्याची वाटचाल ट्रिलियन डॉलर अर्थ व्यवस्थेकडे होईल असा विधास त्यांनी व्यक्त केला लातूर इंद्रप्रस्थ जल भूमी अभियानाचा नवा लातूर पॅटर्न महाराष्ट्रभर नेऊ असा विक्षास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल लातूरमध्ये व्यक्त केला या अभियानातील जल योध्यांशी त्यांनी संवाद साधला ज्या लातूरला रेल्वेनं पाणी आणावं लागलं तोच लातूर जिल्हा आता टॅकरमुक्त झाला आहे त्यासाठी लोक प्रतिनिधी जनता आणि प्रशासनानं जे काम केलं ते अत्यंत महत्वाचं असून या उपक्रमात सहभागी असलेला प्रत्येकजण जल नायक असल्याचं ते म्हणाले आपल्या लातूर भेटीत मुख्यमंत्र्यांनी वडार समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यालाही हजेरी लावली वडार समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचं सांगुन वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करुन याबाबत कायदेशीर मार्ग काढण्याचं आधासन त्यांनी दिलं

सायकल संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केल्यानुसार काल पहिला जागतिक सायकल दिन साजरा झाला जगभरात अनेक ठिकाणी या निमित्त विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं मात्र कधी काळी सायकलींचं शहर म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या पुण्यात मात्र कालच्या सायकल दिनाचा मागमूसही पाहायला मिळाला नाही

कधी काळी सायकलींचं शहर म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या पुण्यात मात्र कालच्या सायकल दिनाची कुणीच दखलही घेतलेली दिसली नाही स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे नुकतीच सायकल योजना सुरू करण्यात आली आहे त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसादही मिळत असल्याच योजनेचे प्रवर्तक सांगतात

स्मार्ट सिटीच्या वतीनं उद्याच्या पर्यावरण दिनी एका भव्य सायकल रॅलीच आयोजन करण्यात आलं आहे पण अनेक सामाजिक उपक्रम उत्साहानं साजऱ्या करणाऱ्या प्णेकरांनी रविवारच्या सुटीच्या दिवशी आलेल्या पहिल्या वहिल्या सायकल दिनाकडे मात्र पाठ फिरवली सायकल सिनेमाचं कौतुक करताना भूतकाळात हरवून जाणाऱ्या उभ्या महाराष्ट्रानंच या वर्तमानातल्या सायकलदिनाकडे पाठ फिरवल्याचं दिसतं

पाकिस्तानी सैन्यानं काल पहाटेपासूनच बीएसएफच्या सीमेलगतच्या चौक्यांना लक्ष्य करून गोळीबार सुरू केला हंसराज अहिर पाकिस्तानकडून सीमारेषेवर वाखार गोळीबार आणि दहशतवाद सुरूच राहिला तर गेल्या महिन्यात घोषित करण्यात आलेली रमजान महिन्यातली युद्धबंदी नाईलाजाने मागे घेण्यात येईल असं केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी म्हटलं आहे ते काल यवतमाळ इथं पत्रकार परिषदेत बोलत होते जावडेकर शिक्षणहक्क कायद्यात सुधारणा करणार विधेयक जुलै महिन्यात संसदेत मांडण्यात येईल असं केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी कोलकाता इथे वार्ताहरांशी बोलताना सांगितलं विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्याच्या पद्धतीचा फेरविचार आणि पाचवी तसंच आठवीच्या परिक्षा घेण्याचे अधिकार राज्यांना देण्याचा प्रस्ताव या सुधारणांमध्ये समाविष्ट आहे मुंडे स्मृती दिन माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथराव मुंडे वंचितांसाठी काम करणारे संवेदनशील नेता होते समाजातील शेवटच्या घटकाचा विकास घडवून आणण हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल परळी इथं केलं

संपर्क मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री यावेळी उपस्थित होते

कर्जाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित तरुणांनी आपले स्वतचे व्यवसायक सुरु केले आहे तर अनेक तरुण रोजगाराबरोबरच स्वयरोजगाराकडे वळाले असून मोठया प्रमाणात छोटे व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात वाढ केल्याचे व्यवस्थापक श्री गिलाणकर यांनी सांगितले सोलापूर स्वतंत्र लिगायत धर्माला मान्यता द्यावी आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याकाचा दर्जा द्यावा या मागणी साठी काल अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीनं सोलापूरात महामोर्चा काढण्यात आला होता जो पर्यंत राज्य सरकर लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहील असा इशारा प्रथम महिला जगतगुरू डॉ माते महादेवी यांनी या वेळी झालेल्या सभेदरम्यान दिला पर्यटक बुडाले रत्नागिरीजवळच्या आरे वारे समुद्रकिनाऱ्यावर मुंबईतून आलेल्या पाच पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली मुंबईतून गणपतीपुळे इथं आलेले सात पर्यटक रत्नागिरीकडे निघाले होते वाटेत आरे वारे इथं ते समुद्रात आंघोळीसाठी गेले समुद्राच्या ओहोटीच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं ब्रुडालेल्या सहा जणांपैकी एकाला वाचविण्यात स्थानिक लोकांना यश आलं

निधन चंद्रपूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध धान संशोधक तथा एचएमटी या वाणाचे प्रणेते दादाजी खोब्रागडे यांचं काल निधन झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिभूषण खोब्रागडे यांना श्रद्वांजली अर्पण केली असून यांच्या निधनाने कृषी प्रगतीसाठी झटणारा एक प्रामाणिक संशोधक हरपला असल्याचं म्हटलं आहे

आज या स्पर्धेत भारताची गाठ थायलंडशी आहे हवामान मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेल्या महाराष्ट्राला काल आणि परवा वादळी वान्यासह आलेल्या वळवाच्या सरींनी चांगलच झोडपून काढलं

काल कोकणात पावसाचा जोर वाढला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात काही ठिकाणीच हजेरी लावणारा पाऊस कोकणात मात्र अनेक ठिकाणी बरसला वळवाचा पाऊस दमदार झाला असला आणि आज उद्याही कोकणात अनेक ठिकाणी विदर्भात तुरळक ठिकाणी आणि मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी अपेक्षित असली तरी मान्सून अजूनही महाराष्ट्रापासून दूर आहे गेले चार दिवस तो कर्नाटकाच्या किनाऱ्यावर रेंगाळत होता काल दक्षिण कर्नाटक आणि तामिळनाडूत त्याने आगेकूच केली असली तरी महाराष्ट्राच्या दिशेनं तो पुढे सरकलेला नाही